वाराणसीतल्या डिझेल लोकोमो ह कार्यशाळेत पहिल्या डिझेलमधून परीवर्तन केलेल्या विद्युत इंजिनला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवतील बनारस हिंदु विद्यापिठात नव्यानं उभारलेल्या मदन मोहन मालवीय कर्करोग केंद्राचं उद्घाजे त्यांच्या हस्ते होणार आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत लहरतारा इथल्या होमी भाभा कर्करोग रुग्णालयाचं उद्दाउिही मोदी करणार आहेत परस्परांवर ीक्रा करणाऱ्या शिवसेना आणि भाजपानं आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अखेर युती करण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी मुंबईत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत काल ही घोषणा केली

शिवसेना आणि भाजपानं युती करून उभय पक्षातल्या को विवधी कार्यकत्यांची पुन्हा एकदा अपेक्षापूर्ती केली आहे असं अमित शाह यांनी यावेळी सांगितलं गेल्या लोकसभा निवडणुकीला हे दोन्ही पक्ष युती करून सामोरे गेले होते विधानसभा निवडणुकीला मात्र शिवसेना आणि भाजपानं स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती शिवसेनेचा सत्तेत सहभाग होता

उद्योगपती रॉबा वाड्रा यांच्या अ िकला दिलेल्या स्थगितीची मुदत राजस्थान उच्च न्यायालयानं वाढवली आहे आणि सक्तवसुली संचालनालयाला सहकार्य करण्याचे निदेश वाड्रा यांना दिले आहेत वाड्रा यांच्याशी संबंधित एका कंपनीविरोधातल्या कथित मनी लॉंड्रिंगच्या तक्रारीसंदर्भात त्यांची चौकशी सुरु आहे

केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत महिलांसाठीच्या आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य यंत्रणेचं उद्वाज होणार आहे

या यंत्रणेअंतर्गत प्रत्येक राज्याला एक समर्पीत आपत्कालीन प्रतिसाद केंद्र उभारावं लागणार आहे स्माधिकोनवर असलेलं पॉवर बाजे तीन वेळा दाबून नागरिकांना यंत्रणेशी तातडीनं संपर्क साधता येईल

मर्यादित लेखापरीक्षण आढाव्याच्या आधारे आणि सध्याच्या आर्थिक भांडवली चौकटीत हा निर्णय घेतला असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या निवेदनात म्हाऊं आहे बँकेच्या मंडळाच्या काल दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाला या बैठकीला संबोधित करताना अर्थमंत्री अरुण जे क्री यांनी गेल्या चार वर्षात सरकारनं केलेल्या विविध सुधारणा आणि धोरणात्मक उपाय योजनांचा गोषवारा मांडला केंद्रीय रसायने आणि खत मंत्री डी व्ही सदानंद गौडा यांनी काल बंगळुरू इथं आयोजित औषध आणि वैद्यकीय उपकरणविषयक चौथ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घात्रि केलं

भारतात बांधलेल्या जहाजांना प्राधान्य देणा या नौवहन मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक सूचना केंद्रीय नौवहन मंत्री नितीन गडकरी आज जारी करणार आहेत मुंबईत आयोजित दोन दिवसीय क्षेत्रीय सागरी सुरक्षा परिषदेत यासंदर्भातलं धोरण जाहीर करणार असल्याची माहिती अधिकृत प्रसिद्धिपत्रकात दिली आहे देशांतर्गत जहाज बांधणीला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीनं नौवहन मंत्रालयानं आपल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत यामुळे देशांतर्गत बांधलेल्या जहाजांसाठी मागणी वाढून त्यांना अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे

इदलीब शहरात एका कारच्या खाली लावलेल्या बॅम्बचा आधी स्फोर्माला त्यानंतर या स्फोर्म्या ठिकाणी रूग्णवाहिका दाखल झाल्यानंतर एका मोठोसायकलमध्ये असलेल्या बॉम्बचा स्फोठोमाला या स्फोठोवी जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही बल्गेरियात सोफिया इथं सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत आज पुरुष गात भारताचा अमित पंघाल तसंच महिला गात निखात झरीन मंजू राणी आणि मीना कुमारी देवी यांच्या सुवर्णपदकासाठी लढती होतील अंतिम सामन्यात अमितची गाठ कझाकस्तानच्या तोमिर्तास झुस्सुपोव्हशी पडणार आहे निखातचा सामना फिलिपाईन्सच्या मैंगो आयरिशशी राणीचा मुकाबला फिलिपिन्सच्या जब्बुको जोसेशी तर देवीची लढत फिलिपाईन्सच्याच विलेगास आयराशी होणार आहे सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बीन सलमान बीन अब्दुल्लाजीझ अल सौद दोन दिवसांच्या भारत भार्त भार्तिसाठी काल नवी दिल्लीत पोचले त्यांच्यासोबत मंत्री वरीष्ठ अधिकारी आणि सौदीमधल्या आघाडीच्या उद्योजकांचा समावेश असलेलं शिष्टमंडळही भारतात आलं आहे जम्मू कश्मीर संदर्भात भारताची स्थिती आणि भारताला भेडसावणारी दहशतवादाची समस्या याची सौदी अरेबियाला पुरेपूर जाणीव असल्याचं दिल्लीत सरकारी सूत्रांनी सांगितलं सौदी अरेबियाच्या पाकिस्तानमधल्या गुंतवणुकीबाबत प्रश्न विचारला असता भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात दृढ संबंध असून भारताला याबाबत असुरक्षित वा ियाचं कारण नाही मात्र भारत आणि सौदी अरेविया यांच्यातले वाढते संबंध ही पाकिस्तानसाठी काळजीची बाब असू शकते असं मत या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं अलिकडच्या काळात भारत आणि सौदी अरेबियायांच्यातले संबंध अधिक दृढ झाले असून युवराजांच्या भारत भेटींनं या संबंधांचा एक नवा अध्याय सुरू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारत आणि अर्जेतिजा यांनी दोन्ही देशांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या क्षेत्रांवर भर देत सामरिक भागिदारीसाठी बहुआयामी सहकार्य वाढवायचं ठरवलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अर्जेतिताचे अध्यक्ष मॉरिसिओ मक्ती यांच्यात काल शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाल्यानंतर जारी केलेल्या संयुक निवेदनात ही घोषणा केली आहे आर्थिक राजकीय तांत्रिक वैज्ञानिक सांस्कृतिक तसंच ऊर्जा खनिजकर्म माहिती तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांमधे परस्पर लाभदायी सहकार्य आणि भागिदारीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं आहे संयुक राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत व्यापक सुधारणांची गरज दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केली असल्याचं या निवेदनात म्हा कें आहे सोलापूर तुळजापूर मार्गावर शीळ घात्त काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात सात जण दगावले तर चार जण गंभीर जखमी सोलापुरहुन तुळजापूरच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या कारवर मळीचा ट्रक उल मि़ आणि हा अपघात झाला

उस्मानाबादच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत

याबाबत प्रसारमाध्यमांमधे आलेल्या बातमींची स्वतःहून दखल घेत आयोगानं हे पाऊल उचललं आहे येत्या चार आठवड्यात याबाबत अहवाल द्यावा असे निर्देश आयोगानं उत्तरपदेशाच्या मुख्य सचिवांना दिले आहेत आज माधी पौर्णिमेनिमित्त प्रयागराज इथं कुंभ मेळ्यातल्या पाचव्या स्नानासाठी सर्व तयारी झाली आहे

संगमावर पवित्र स्नान केल्यानंतर गेल्या महिनाभराचा कुंभमेळ्यातला मुक्काम संपवून हे भाविक आपापल्या घरी परत जातील आज गुरू रविदास जयंती साजरी केली जात आहे

त्यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत